त्यामुळे सर्वांनीच स्रक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातून सूटकेची शंभर वर्षे पूर्ण

मात्र यावर्षीही कोरोना संसर्गाचं सावट कायम असल्यानं यावर्षीचा महाराष्ट्र दिन राज्यभर साधेपणानं आणि कोविड नियमांचं पालन करून साजरा करण्यात आला मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात तर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा चौकातील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हतात्म्यांना अभिवादन केलं यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह पोलीस महासंचालक संजय पांडे महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल आदी मान्यवर उपस्थित होते एक नवीन आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण करण्यात आलं

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी संपर्कमंत्र्यांना पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली

विदर्भातील वेगळ्या विदर्भाच्या समर्थकांनी मात्र काल काळ्या फिती लावून आणि घरांवर काळे झेंडे लावून आपला निषेध व्यक्त केला खावटी अनदान आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी राज्य शासन शक्य ते सर्व प्रयत्न करेल याशिवाय आपणही सर्वांनी पुढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना शासनासमोर आणाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल केलं आदिवासींसाठी राज्य शासनानं जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थींना थेट अनुदान वाटपाचा प्रारंभ मुख्यमंत्र्याच्या हस्ते काल दूरदृष्य प्रणालीद्वारे झाला त्यावेळी ते बोलत होते

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदिवासी विकासमंत्री ऍड

पाडवी आदी मान्यवर या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित होते

तसंच राज्य शासनानं सद्यस्थितीत शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दिडपट वाढ केली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं प्रकाशन राज्याचा वर्धापन दिन आणि कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या श्रमकल्याण यूग मासिकाचं प्रकाशन कामगारमंत्री हसन म्श्रीफ यांच्या हस्ते काल झालं

अन्य कलावंतांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम पाठविण्यात येणार आहे

अंदमानातून सुटले तरी सावरकरांना त्यांचे बंधू गणेश विनायक ऊर्फ बाबाराव सावरकर यांच्यासोबत रत्नागिरीत कैदेतच ठेवण्यात आलं

यानंतरची त्यांची खरी सुटका त्यांच्या मनातील लोकोत्तर कार्यांसाठी लक्षणीय ठरली

अंदमानातील तुरुंगवासात पडून राहण्यापेक्षा किंवा तिथं शक्य ते तुरुंग सुधारणा उपाय करवून घेतल्यानंतर बाहेर येऊन देशासाठी आवश्यक कार्य आपण अधिक चांगल्या प्रकारे करु शकतो आणि ते अधिक गरजेचं आहे असा ठाम विश्वास सावरकर यांना वाटत होता परंतु तसं करत असताना आपल्या कृतीला आणि त्यानंतर मिळणाऱ्या स्वातंत्र्याला वेगळाच अर्थ चिटकू नये याबाबतही ते सजग होते म्हणूनच शिवाजी महाराजांच्या समान गनिमी कावा वापरुन त्यांनी याचिका पत्रे लिहिली

मला एकट्याला अंदमानात ठेवा बाकी सर्व राजकीय कैद्यांना मुक्त करा अशी तयारी देखील त्यांनी दाखवली आपण केवळ स्वतःच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाही हेच त्यांनी यातून दाखवून दिलं सरकारनं आपल्या सक्रीय राजकारणावरही बंदी घालावी आपण केवळ समाजकार्य करु अशी ग्वाही त्यांनी दिली माय ट्रान्सपोर्टेशन फॉर लाईफ या पुस्तकात सावरकरांनी या सर्व पत्रांचा सविस्तर उल्लेख केला आहे सुटकनेंतर सावरकरांनी केलेल्या समाज सुधारणांमध्ये भाषा शुद्धिकरणाची चळवळ धर्मांतर झालेल्यांचं पुन्हा हिंदु धर्मात घेण्याची श्रद्धिकरण प्रक्रिया पतितांना मंदीर प्रवेश अशी लोकोत्तर कार्यं केली आणि सुटकेसाठी केलेली याचिका पोकळ नव्हती हे सिद्ध केलं आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पूणे

कोविड काळातही भारतीय व्यवसाय जगताने लक्षणीय कामगिरी केली असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे उद्योग जगताने आयकरही वेळेवर दाखल केला असून जी एस टी ची रक्कमदेखील वेळेवर भरली आहे

जी एस टी महसूल केवळ गेल्या सात महिन्यांपासून एक लाख कोटी रुपयांच्या पुढे तर गेला आहेच शिवाय त्यात सातत्याने वाढदेखील होत आहे बनावट बिलांवरील देखरेख जी एस टी आयकर आणि सीमाशुल्क आय टी प्रणालींसह विविध स्त्रोतांकडील माहितीचे सखोल विश्लेषण आणि कर प्रशासनाच्या प्रभावी कामकाजामुळे कर महसुलात वाढ होण्यास मदत झाली आहे कर मुदत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्र सरकारने विशिष्ट कर अनुपालनांसाठी करदात्यांना मुदत वाढ दिली आहे

या इंजेक्शनचा सुधारित पुरवठा आराखडा काल जारी केल्यानंतर केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा म्हणाले की उत्पादनात वाढ झाल्यामुळे वाढीव उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर या औषधाच्या वाटप योजनेत बदल करण्यात आला आहे यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यास मदत होईल असंही ठाम प्रतिपादन गौडा यांनी केलं आहे या वाढीव पुरवठ्यामध्ये दिल्ली महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचा सहभाग आहे रूपटनिक व्ही रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीचं भारतात आगमन झाल्यानं भारतातील रशियाचे राजदूत निकोलाय कुडाशेव्ह यांनी आनंद व्यक्त केला आहे कोविड विरुद्धच्या लढ्यात भारत आणि रशिया संयुक्तपणे लढा देणार असून भारतातील कोरोनाच्या दुस या लाटेचे परिणाम कमी करण्यासाठी स्पूटनिक व्ही लस महत्वाची भूमिका बजावेल असं सांगत या लसीची परिणामकारकता जगामध्ये सर्वोच्च असून कोविडच्या नव्या विषाणूवरदेखील ती प्रभावी ठरेल असंही कुडाशेव्ह यांनी म्हटलं आहे

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक द

जगताप यांनी ही माहिती दिली कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जूनमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असंही जगताप यांनी नमूद केलं मतमोजणी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीची मतमोजणी आज पंढरपूर इथल्या शासकीय धान्य गोदामात होणार आहे

वाशीम वाशीम जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला महिन्यातून एक ते दोन वेळा येणाऱ्या या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे उन्हाळी पिक भाजीपाला तसेच फळाबागांचे अतोनात नुकसान होत आहे हवामान राज्याच्या सर्वच भागांमध्ये आज तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित आहेत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यांसह विजा पडण्याचा अंदाज आहे कोकणात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार